सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं पोलीस प्रशासनानं म्हटलं आहे निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आल्यानंतर सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या तीन पेक्षा अधिक वाहनांना परवानगी नसेल तसंच नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात पाच पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राह शकणार नाहीत

आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने सरकारसाठी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकानी आज कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश रिझर्व बैंकेनं जारी केले आहेत सरकारचे सर्व आर्थिक व्यवहार सुरळितपणे व्हावे यासाठी आज सर्व वेतन आणि लेखा विभाग कार्यालयं देखील सुरू ठेवण्याच्या सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत

नवी दिल्लीत सुरू असलेल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताच्या किंदंबी श्रीकांतचा सामना डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सलसेन बरोबर होणार आहे

नवी दिल्लीत काल रात्री झालेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा तीन धावांनी पराभव केला

त्यामुळे सुपर ओव्हर खेळण्याची संधी त्यांना देण्यात आली या षटकाचं सोनं करत दिल्ली कॅपिटल्सनं हा सामना जिकला याआधी झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबनं मुंबई इंडियन्सचा आठ गडी राखून पराभव केला आज हैद्राबाद इथं सनरायजर्स हैद्राबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात तसंच चेन्नई इथं चेन्नई सूपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे